प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या वृतपत्रांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला वृतपत्रांची विश्वासार्हता मोठी असून कोरोनाविषयक आवश्यक जनजाग़तीपर माहिती वर्तमानपत्रानी लोकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत ग्ढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा घरी रहा आणि स्रक्षित रहा असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला ग्ढीपाडव्याच्या श्भेच्छा देताना मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार हा संकल्प नागरिकांनी करावा असं आवाहन टोपे यांनी केलं आहे राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी कृषी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही या वाहतूकीत अडथळे आले तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उदघव ठाकरे यांनी केलं आहे मात्र गरजेशिवाय घराबाहेर पड् नका आणि कोरोनाचा धोका वाढव् नका असंही त्यांनी सांगितलं त्याम्ळे अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणाऱ्यांची खात्री पटली असेल तर त्यांच्यावर कारवाई करू नका असं आवाहन त्यांनी केलं पृढचे सहा महिने प्रेल एवढे अन्नधान्य राज्यात उपलब्ध असल्यानं नागरिकांनी काळजी करू नये त्यासाठी किराणा द्कानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये असं आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी केलं आहे नागरिकांनी संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये तसंच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिनं जावं संबंधित द्कानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी असं भ्जबळ यांनी सांगितलं आहे कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज द्सऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मांडयांमध्ये आणि किराणा द्कानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी दिसून आली याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस बळाचा वापर करून कारवाई करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचं उल्लंघन केल्या प्रकरणी विविध जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई केली आहे

मात्र कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं म्ंबई पोलीस प्रवक्ते आणि उपाय्क्त प्रणय अशोक यांनी सांगितलं

लातूर जिल्ह्यांत आशा आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांची विचारपूस करीत आहेत क्ठे अनियमितता दिसली तर थेट कारवाई करत आहेत

कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

गेले काही दिवस हे रुग्ण उपचार घेत होते त्यांचे रक्ताचे नवीन नमुने चाचणीसाठी पाठवले असता ही चाचणी निगेटिव्ह असल्याचं आढळलं प्ण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेले दोघंही कोरोनाम्क्त झाले आहेत

यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शाह यांनी केलेले आवाहन आता ऐकूयात कोरोना बरा होऊ शकतो कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं त्यांनी आज फेसब्कवरून जनतेशी संवाद साधला पुणे मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका कोणत्याही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत तसंच बाधित लोकांशी माणुसकीने आपुलकीने वागा माणुसकी सोडून वागू नका असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं राज्यातल्या रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर आहे फिलिपिन्सवरून आलेल्या नागरिकाचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाला

अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे

त्यापैकी एक व्यक्ती बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे ही व्यक्ती सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये चार कोरोना बाधीत रुग्ण राहत असलेल्या परिसरात पूर्णतः नाकाबंदी करण्यात आली आहे संपूर्ण परिसर स्वच्छ निर्जंत्कीकरण करण्यात आलं आहे आरोग्य विभागा च्या स्वतंत्र पथकाने आजूबाजूच्या लोकांची तपासणी सुरु केली आहे

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने आण करण्याचे निर्देश शासनानं एसटी महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाला दिले आहेत

तिथून प्ढच्या प्रवासासाठी बेस्टच्या बस उपलब्ध आहेत

रेल्वेच्या वाघिर्णीमध्ये पूर्वी सामान चढवणं अथवा उतरवण्यासाठी जर वेळ लागला तर दंड भरावा लागत असे हा दंड आता माफ करण्यात आला आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर द्कानं कार्यालयं बंद आहे त्यामुळे रोजंदारी करणाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्यासाठी मूंबईतल्या काही संस्था जेवणाची सोय करत आहेत शिख सम्दायातल्या लोकांनी काही ग्रुद्वारामध्ये दोन दिवसापासून लंगर स्रू केला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये एक स्वयंसेवी संस्था बेघरांना जेवण वाटते आहे

काही ठिकाणी ट्रक चालकांनाही जेवण देण्यात आलं लोकमान्य टिळक टर्मिनसवर गाड्यांची वाट पाहत थांबलेल्या लोकांना मेमन समाज आणि इतर काही व्यक्तींनी जेवणाची पाकिटं दिली

कोरोना विषाणूच्या प्राद्भावाम्ळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे आज त्यांनी बँक खाती आयकर जीएसटी सीमाश्ल्क संदर्भातल्या परताव्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या त्यानुसार बँक खात्यात किमान शिल्लक नसल्यास प्ढचे तीन महिने कोणतेही श्ल्क आकारले जाणार नाही याशिवाय प्ढचे तीन महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही पैसे काढले तरी श्ल्क लागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज विधानसभेत बहमत सिद्ध केलं कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी काल चौथ्यांदा म्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर आज त्यांनी बह्मत सिद्ध केलं

यावेळी काँग्रेस सदस्य सभाग़हात उपस्थित नव्हते कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी प्ढे ढकलण्यात आली आहे जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी संयुक्तपणे वार्ताहर परिषदेत आज हे जाहीर केलं

जपानसाठी ही एक द्ःखद घटना आहे कारण जपानने या स्पर्धेची तयारी पूर्ण केलीआहे पण या संकटाम्ळे हा निर्णय घेणं अनिवार्य होतं असं प्रधानमंत्री शिंजो आंबे यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्याम्ळे असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे

मात्र कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही त्यामुळे काळजीच कारण नाही मात्र आज रात्रीपासून नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात येतील अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी दिली नंद्रबार जिल्ह्यातल्या गुजरात राज्याला लागून असणाऱ्या नवापुर तालुक्यातील बेडकी आणि अक्कलकुवा तालुक्यातल्या गव्हाली या सीमा तपासणी नाक्यावर ग्जरातकड्रन येणारी जाणारी वाहत्रक पोलिसांनी रोखली आहे तर मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भाग असणाऱ्या खेतीया जवळ अशाच पद्धतीने नाकाबंदी करण्यात आली आहे

निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली

देशातल्या शेअर बाजारात काल झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर आज स्धारणा दिसून आली